या आव्हानांचा सामना करण्यासाठी सामायिक उपाययोजना करण्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला पूर्व आशियाई शिखर परिषद नेत्यांच्या नेतृत्वाचं व्यासपीठ आहे या व्यासपीठावर प्रांतातील विविध विकास मुदयांवर चर्चा होते भविष्यातल्या सहकार्याची दिशी ठरवण्यात येते आणि प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार विनिमय करण्यात येतो प्रधानमंत्र्यांनी आज व्हिएतनामच्या प्रधानांची भेट घेतली आरसेप अर्थात क्षेत्रिय सर्वंकष आर्थिक भागिदारी करारावरच्या चर्चेत भारतानं व्यक्त केलेल्या शंकांचं योग्य निरसन न झाल्याम्ळे भारतानं या करारात सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पूर्व आशिया विभागाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी ही माहिती दिली त्या आरसेप करारावरच्या चर्चेनंतर वार्ताहरांशी बोलत होत्या सद्य परिस्थितीत आरसेप कराराशी जोडून घेणं भारताच्या हिताचं नसल्यानं त्यात सामील न होण्याचा निर्णय भारतानं घेतल्याचं त्या म्हणाल्या भारताच्या या निर्णयाम्ळे देशातल्या शेतकरी वर्गाला तसंच सूक्ष्म आणि लघ् उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळाल्याचंही त्या म्हणाल्या या करारासाठी आज झालेल्या चर्चेत भारतानं म्क्त व्यापाराविषयी कोणतीही नकारात्मक भूमिका मांडली नाही मात्र गरिबांचं हीत मांडण्याचा प्रयत्न केला अशी माहिती त्यांनी दिली अवकाळी पावसाम्ळे राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात न्कसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली न्कसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचं या भेटीनंतर फडनवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

यासाठी गृहमंत्री अमित शहा लवकरच विमा कंपन्यांची बैठक घेणार आहेत तसंच केंद्रीय पथक लवकरच महाराष्ट्रात पाठवलं जाईल असं शाह यांनी सांगितल्याचं म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्रात लवकरात लवकर नवं सरकार स्थापन होईल असा विश्वास म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे ते आज नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते सतेच्या समीकरणात कोण काय म्हणत आहे यावर आपण काहीही बोलणार नाही असं सांगत त्यांनी यासंदर्भात अधिक बोलणं टाळलं महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत निर्माण झालेल्या स्थितीला शिवसेना जबाबदार नाही असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे संजय राऊत आणि रामदास कदम या शिवसेना नेत्यांनी आज मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली या भेटीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते ही सदिच्छा भेट होती मात्र यावेळी राज्यातल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली असं राऊत यांनी सांगितलं सरकार स्थापन करायला क्णालाही शिवसेनेची आडकाठी नाही ज्या पक्षाकडे बह्मत आहे त्या पक्षानं सरकार स्थापन करावं असं ते म्हणाले उद्योजकांनी आपल्या रासायनिक कारखान्यांमधे पर्यावरणपूरक संवर्धक अशी योग्य ती खबरदारी घ्यायची तयारी दाखवली तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार त्यांना नवउद्यमी स्वातंत्र्य देईल असं केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

बुक्रॅकमधे सुरु असलेल्या प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक परिषदेतील द दविपक्षीय चर्चा आणि देशातले घसरते अर्थकारण यासंबंधाने चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्लीत ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली गुलाम नबी आझाद अहमद पटेल आणि रणदीप सुरजेवाला उपेंद्र कुशवाहा डी राजा टी के रंगराजन मनोज झा नदीम उल हका़ टी आर बालू शरद यादव इत्यादी नेते बैठकीला उपस्थित होते या सरकारचे आर्थिक निर्देशांक चिंताजनक बनत चालले असताना विरोधी पक्षांनी एकत्रितपणे कशी भूमिका घ्यावी याबाबत बैठकीत विचार विनिमय झाला सध्याच्या काळात य्द्धाचं स्वरुप बदलत असून केवळ आपत्कालीन तयारी पुरेशी नाही त्यासाठी विविध मार्गांनी मिळणाऱ्या धमक्यांकडेही ध्यान देण्याची आवश्यकता आहे असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे

कृत्रिम ब्दधीमता आकडेवारीचा डाटा आणि तांत्रिक विकासाम्ळे य्द्ध प्रणालीत अमुलाग्र बदल झाला विपरित परिस्थितीत सुरक्षेबाबत सैनिक तसंच कर्मचाऱ्यांना संरक्षण उद्योग प्रशिक्षण देत आहे संरक्षण क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह्यानं झालेलं डिजीटलीकरण हे स्रक्षेचा आधार असल्याचं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं दिल्ली एन सी आर क्षेत्रातल्या वाढत्या वाय्प्रद्रषणाम्ळे आपल्या आयुष्यातली अमूल्य वर्षे गमावण्याची वेळ लोकांवर आली आहे अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं प्रद्रषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणांना आज फटकारलं हा बेजबाबदारपणा खपवून न घेता प्रद्षणाला कारणीभूत असलेल्या राज्यांवरची जबाबदारी निश्चित केली जाईल असा इशारा न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती दीपक ग्प्ता यांच्या पीठानं दिला दिल्लीतलं सध्याचं प्रदूषण भयानक आहे त्यामुळे लोक घरातही सुरक्षित नाहीत असं मत न्यायालयानं नोंदवलं दिल्ली शेजारच्या पंजाब हरयाणा आणि उत्तरप्रदेशाच्या पश्चिमकडच्या क्षेत्रात पिकांचे अवशेष जाळण्यामुळे होत असलेल्या परिणांमांचीही न्यायालयानं गंभीर दखल घेतली याबाबत दरवर्षी ओरड होत असली तरीही कोणतंच राज्य उपाययोजना मात्र करत नाही अशी टीका न्यायालयानं केली

यानुसार सम तारखांच्या दिवशी सम क्रमांकाच्या गाड्या तर विषम तारखांना विषम क्रमांकाच्या गाड्यांनाच वाहतूकीची परवानगी असेल मात्र द्चाकी वाहनं आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी वापरली जाणारी वाहनं महिला चालक शाळेच्या म्लांची ने आण करणाऱ्या वाहनांना हा नियम लागू नसेल

दरम्यान दिल्लीतल्या हवेचा स्तर आजही खालावलेला होता

ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संय्क्त विद्यमाने होत असलेल्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन केलं

ज्ञानाचा प्रसार अनुभव तसंच तंत्रज्ञान आणि परस्पर समन्वय याबरोबरच आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची तालीम कायम रहावी या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जात आहे

येत्या सहा तासात या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

ग्जरात सरकारनं खबरदारीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत

आमदारांनी बंडखोरी केल्याचं कारण काँग्रेस नेते सिद्दरामय्या असल्याचं ते म्हणाले

बांधकाम क्षेत्रातल्या कंपन्यांद्वारे घर खरेदी करणाऱ्यांच्या फसवण्कीसंदर्भात सरकार मूकदर्शकाची भूमिका घेणार नाही असं उत्तर प्रदेशचे म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं बांधकाम क्षेत्र नियमन कायदा रेरा संदर्भात लखनौमध्ये आयोजित पहिल्याच परिषदेत ते आज बोलत होते अरुणाचल प्रदेश राज्य निवडणूक आयोगाद्वारे पंचायत मतदारांची निवडणूक प्रक्रियेतली भूमिका आणि कार्य यांचा एक विशेष आढावा उदयापासून घेण्यात येणार आहे चीनमधे फुझौ इथं सुरु होणाऱ्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उद्या भारताच्या पी व्ही सिंधू आणि सायना नेहवालचे सामने होणार आहेत